शत्रू राष्ट्राची वैद्यकीय व्यवस्था नष्ट करण्यासाठीच चीनकडून कोविड विषाणूचा वापर अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचं प्रतिपादन

देशात महाराष्ट्र कर्नाटक छत्तीसगड दिल्ली तामिळनाडू उत्तर प्रदेश पंजाब मध्य प्रदेश गुजरात आणि केरळ या दहा राज्यात सर्वात जास्त रुग्ण आहेत

चीन संपूर्ण जग कोरोना विरुद्ध लढा देत असताना या महामारीच्या प्रसाराबाबत चीनच्या भूमिकेविषयी प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत

तिसरे युद्ध पूर्णपणे जैविक शस्त्राने केले जाईल अस चिनी कमांडर्सनी भाकीत केल्याचं या कागदपत्रात म्हटलं आहे शत्रूची वैद्यकीय व्यवस्था नष्ट होईल अशी जैविक शस्त् बनविण्याची योजना चिनी सैन्याने तयार केली होती असंही त्यात सांगण्यात आलं आहे

यामुळे महाराष्ट्रातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत रहाणार असल्याच रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे चीन अग्निबाण चीनच्या अनियंत्रित अग्निबाणाने आज सकाळी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर ते मालदीव जवळील हिंद महासागरात कोसळल्याने पृथ्वीवरील मोठा धोका टळला आहे अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने जगाला धोका निर्माण केल्याबद्दल चीनला फटकारले आहे दरम्यान चिनी वृत्तपत्र साउथ चायना पोस्टने या अग्निबाणाचे बहुतेक अवशेष पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी जळल्याच म्हटलं होतं निवृत्त सैनिक सैन्य दलातील निवृत्त वैद्यकीयअधिका यांना नोकरीत सामावून घेण्याचे निर्देश संरक्षण मंत्रालयाने दिले आहेत

देशभरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे गोखले मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान योद्धा महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे महाराणा प्रताप यांनी आपल्या अतुलनीय धैर्याने आणि शौर्याने भारत मातेचा गौरव केला असून महाराणा प्रताप यांचा मातृभूमीप्रती केलेला त्याग कायम स्मरणात राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे थोर स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांना मोदी यांनी जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे गोखले यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या सेवेत समर्पित केले आणि ते सर्वांसाठी चिरंतन प्रेरणास्थान राहतील असं सांगत मोदी यांनी विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनाही जयंतीनिमित्त अभिवादन केलं असून टागोर यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यास बळ आणि प्रेरणा प्रत्येकाला मिळत राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे मदत देशातील माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षकांना कोविड काळात वैद्यकीय आर्थिक स्वरूपाची मदत करण्यासाठी केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्रालय इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून संयुक्तपणे एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे

यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधीमधून निधी उपलब्ध करून दिला जाणार असून हलाखीची परिस्थती असणा या खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचं रीजीजू यांनी म्हटलं आहे राजीनामा आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते सर्बानंद सोनवाल यांनी आज राज्यपाल जगदीश मुखी यांच्याकडे आपल्या पदाचा औपचारिक राजीनामा सुपूर्त केला असून तिथे हेमंत बिस्व सरमा यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे युरोपिय संघ भारत आणि युरोपिय संघानं धोरणात्मक भागिदारी अधिक बळकट करण्यावर सहमती व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारत युरोपिय संघ नेत्यांच्या बैठकीत सहभाग घेतला त्यावेळी युरोपिय नेत्यांनी लोकशाही मूलभूत स्वातंत्र्य कायद्याचं राज्य याबाबत सामायिक वचनबद्धतेवर आधारित ही भागिदारी आणखी पुढे नेण्याची इच्छा व्यक्त केली

कोविडच्या लाटेचा सामना करण्यासाठी युरोपिय संघानं तत्परतेनं दिलेल्या मदतीची मोदी यांनी प्रशंसा केली मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीवर संतुलित आणि सर्वसमावेशक करार करण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरु करण्याच्या निर्णयाचं दोन्ही बाजूंनी स्वागत केलं या मोठ्या निर्णयामुळं आर्थिक भागिदारी पूर्ण क्षमतेनं करणं दोन्ही बाजूंना शक्य होणार आहे पियष गोयल भारत आणि युरोपिय संघ संतुलित महत्वाकांक्षी सर्वसमावेशक आणि परस्परांना लाभदायक व्यापार कराराच्या दृष्टिने आणि समांतर पातळीवर गुंतवणूक संरक्षणासाठी काम करण्यास वचनबद्ध असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे भारत युरोपिय संघ गोलमेज बैठकीच्या समारोप सत्रात बोलताना गोयल यांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी द्वीपक्षीय मुक्त व्यापार आणि गुंतवणूक करारांबाबत केलेल्या भविष्यवेधी घोषणांबाबत आनंद व्यक्त केला भारत युरोपीय संघाच्या सोळाव्या शिखर बैठकीच्या सोबत ही गोलमेज बैठक घेण्यात आली

कोविडच्या काळात जगभरातील गुंतवणुकीला घसरण लागली असली तरी भारताला आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक मिळाल्याचं गोयल यांनी नमूद केलं युरोपातील नवनवीन उत्पादन तयार करण्यासाठी भारत एक नैसर्गिक निर्मितीचं ठिकाण बनू शकतो असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार